लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्याचा प्रचार तापला

अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधल्या अनेक दहशतवादी कारवाया करणाऱ्या इसिस खोरासन इसिस के या दहशतवादी गटांवर संयुक्त राष्ट्रांची बंदी

नैऋत्य मोसमी पाऊस येत्या सहा जूनला केरळात पोहोचेल असा हवामान विभागाचा अंदाज लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अंतिम टप्प्यातल्या मतदानासाठी सर्व पक्षातले दिग्गज नेते जोरदार प्रचार करत आहेत

भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची बिहारमधल्या पालीगंज इथं आज जाहीर सभा झाली स्वतःच्या कल्याणातच अधिक स्वारस्य असल्यानं विरोधी पक्षानं विकासाचा मुद्दा घेतला नाही तसंच केंद्रात कमकुवत सरकार आणून वैयक्तीक लाभाच्या गोष्टी विरोधकांना मिळवायच्या आहेत अशी टीकाही प्रधानमंत्र्यांनी केली त्यानंतर पश्चिम बंगालमधल्या परगणा जिल्ह्यात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीकास्त्र सोडलं हिंसाचाराचं राजकारण करत भाजपावर सूड उगवू अशी धमकी बॅनर्जी यांनी दिल्याचं त्यांनी सांगितलं पंजाबमधल्या लुधीयाना आणि फरिदकोट जिल्ह्यात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या आज सभा झाल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शेतक यांऐवजी उद्योगपतींना कर्जमाफी दिल्याची टीका त्यांनी केली उत्तर प्रदेशातल्या माऊ जिल्ह्यात बसपा नेत्या मायावती यांनी काँप्रेस आणि भाजपावर जोरदार टीका केली भाजपा सरकारनं गरीबांवर अन्याय केल्याचा आरोप मायावतींनी केला उत्तर प्रदेशातल्या विविध मतदारसंघात सुषमा स्वराज योगी आदित्यनाथ मनोज तिवारी आदि नेत्यांच्या सभा झाल्या काल कोलकता इथं अमित शहा यांच्या रोड शो दरम्यान झालेल्या हिंसेसाठी भाजपच जबाबदार आहे असा आरोप लावत तृणमूल काँग्रेसने निवडणूक आयोगाचे दार ठोठावले आहे तृणमृल काँग्रेसचे खासदार सुखेंदू शेखर रॉय आणि डेरेक ओ ब्रायन यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज निवडणूक आयोगाची भेट घेतली या हिसेंमधे भाजप कार्यकर्ते सहभागी असल्याने सांगत पुराव्यादाखल काही व्हिडिओ त्यांनी निवडणूक आयोगाकडे सुपुर्द केले पत्रकारांशी बोलताना राय यांनी असा आरोप केली की हिंसा घडविण्याच्या दृष्टीने भाजपने शेजारी राज्यातील अनेक समाजकंटकांना बोलवलं असून तृणमूल काँग्रेसने निवडणूक आयोगाला यासंदर्भात लक्ष देण्यात यावे अशी मागणी केली आहे दरम्यान या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधे प्रचार फे या आणि सभांवर निवडणूक आयोगानं बंदी घातली असल्याचं वृत्त आहे पश्चिम बंगाल सोडल्यास देशभरात आतापर्यंत झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या सहा टप्प्यांमध्ये कुठेही हिंसाचार घडलेला नाही अशी टीका भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी केली असून कोलकात्या मधल्या आपल्या कालच्या रोड शो मध्ये तृणमूल काँप्रेसनंच घडवून आणला असा आरोपही त्यांनी केला ते आज नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलत होते तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पोलिसांनी भाजपाचे फलक तसंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची पोस्टर्स हटवली तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा जुना पुतळा फोडला असे आरोपही त्यांनी केले या प्रकाराचा निषेध म्हणून भाजपानं आज नवी दिल्लीत जंतर मंतर इथं धरणही धरलं यामध्ये भाजपाच्या मंत्र्यांसह अनेक नेतेही सहभागी झाले प्रसिद्ध समाजसुधारक आणि राष्ट्रपुरुष ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याबाबत काँग्रेसनं तीव्र नापसंती व्यक्त केली आहे भाजपानं देशाची सांस्कृतिक ओळख पुसून टाकण्याचा विडाच उचलला आहे असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ता अभिषेक मनु सिंघवी यांनी आज नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलताना केला

कोलकात्यामधल्या विद्यासागर महाविद्यालयातल्या इश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळयाची तोडफोड केल्याप्रकरणी तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपाला जवाबदार धरलं आहे काल घडलेली ही दुर्घटना पूर्व नियोजित असल्याची टीकाही बॅनर्जी यांनी भाजपावर केली आहे पुतळा विटंबनेचा निषेध अनेक शैक्षणिक संस्थांनी केल्याचं आकाशवाणीच्या वार्ताहरानं कळवलं आहे पश्चिम बंगालमधे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या छायाचित्रात फेरफार करून समाजमाध्यमांवर वापरल्याबद्दल भाजपा नेत्या प्रियंका शर्मा यांना अटक करणं हडेल हप्पीचं निदर्शक असल्याचं मत सर्वोच्च न्यायालयानं व्यक्त केलं आहे शर्मा यांच्या सुटकेचा आदेश न्यायालयानं देऊनही कालपर्यंत त्यांना सोडण्यात आलं नव्हतं याबद्दल न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी नाराजी व्यक्त केली

तामिळनाडू गुजरात केरळ पाँडिचेरी लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशातील वरिष्ठ अधिकारी या प्रशिक्षण कार्यक्रमात उपस्थित होते

तामिळनाडूमधे टपाली मतदान करणा या सरकारी कर्मचा यांच्या आकडेवारीचे तपशील उद्यापर्यंत द्यायचे निर्देश मद्रास उच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला दिले आहेत तामिळनाडूतल्या सरकारी कर्मचारी संघटनेनं एक लाख कर्मचा यांना टपाली मतदान नाकारल्या संदर्भात जनहितार्थ याचिका दाखल केली त्यावर आज उच्च न्यायालयानं निर्देश दिले अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधल्या अनेक दहशतवादी कारवाया करणाऱ्या इसिस खोरासन इसिस के या दहशतवादी गटांवर संयुक्त राष्ट्रानं बंदी घातली आहे

या दहशतवादी गटांच्या मालमत्ता गोठवण्यात येतील तसंच शस्त्रास्र आणि प्रवास बंदीही या गटांवर घालण्यात आली आहे पाकिस्तानातल्या जमात उद दवा म्होरक्या हाफिज सईदच्या मेहूण्याला चिथावणीखोर भाषण आणि सरकारवर टीका करणाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली अब्दुल रहमान मक्की हा जमात उद्दावाच्या राजकीय आणि आंतरराष्ट्रीय व्यवहार विभागाचा प्रमुख होता तसंच तो फलाह इ इसानियत फाउंडेशन या विश्वस्त संस्थेचा चिटणीस होता

अमेरिकेतल्या अलाबामा राज्याच्या कायदेमंडळानं गर्भपाताला बंदी घालणारं विधेयक मंजूर केलं आहे या विधेयकानुसार गर्भपाताची शस्त्रक्रीया करणाऱ्या डॉक्टर्सना जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद आहे

फनी चक्रीवादळाच्या तडाख्यात ओदिशात झालेली जीवित तसंच वित्तहानीची पहाणी करणा या समितीचा दौरा पूर्ण झाला आहे केंद्रीय गृहविभागाचे अतिरिक्त सचिव विवेक भारद्वाज यांनी पुनर्वसनाच्या कामाबद्दल केंद्र तसंच राज्य सरकारनं केलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केलं

परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी ही माहिती दिली ते आज नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलत होते

भारतीय पुरुष फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी क्रोएशियाचे माजी फुटबॉलपटू इगोर स्टिमाच यांची दोन वर्षांसाठी नियुक्ती झाली आहे या वर्षी जानेवारीमध्ये ए एफ सी आशिया चषक फुटबॉल स्पर्धेनंतर संघाचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टन्टाईन यांचा करार संपल्यामुळे भारतीय संघ प्रशिक्षकाविनाच खेळत होता

रामनाथपुरम ते तुतिकोरीनच्या दरम्यान गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी भूसंपादन करण्याच्या केंद्र सरकारच्या अधिसूचनेवर मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई पीठाने मनाई हूकूम जारी केला आहे

यावेळी मान्सून नेहमीपेक्षा पाच दिवस उशीरा पोचणार असून केरळमधून तो उत्तरेकडे वाटचाल करेल